अकोल्याच्या शेतकऱ्यांनी दिला पारंपरिक सोयाबीन पेरणीचा उपाय मख्यमंत्री कोरोना प्रार्द्भावाच्या कठीण प्रसंगात उद्योगांनी आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलं उद्योग व्यवसाय उभारणीत कामगारांचा मोठा वाटा असतो म्हणूनच काही काळासाठी कामगारांची वेतन कपात केली तरी चालेल पण कामगारांच्या नोकऱ्या घालवू नका असं ते म्हणाले भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते काल बोलत होते पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सूरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले

बाधित झालेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे झालेल्या कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असून त्याखालोखाल दिल्ली आणि तमिळनाडू राज्यात सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे

राज्यातली सर्व मंदिरं बंद आहेत तसंच सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी असल्यामुळे घरोघरी पारंपारिक पद्धतीने पूजा करून ग्रूंना अभिवादन करण्यात आलं शास्त्रीय संगीत नृत्य आणि इतर कला क्षेत्रातही ग्रुपौर्णिमेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे यंदा सर्व कलासाधकानी हा उत्सव डिजिटल पद्धतीनं साजरा केला शिर्डी मध्ये यंदा प्रथमच भविकांच्या उपस्थिती विना ग्रुपौर्णिमा उत्सव झाला काल सकाळी साईबाबांच्या पोथीची मंदिरात सामाजिक अंतर ठेवून मिरवणूक काढण्यात आली तसंच यावेळी रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं परभणी जिल्ह्यात मानवत तालूक्यातील मानोली इथल्या तरुणांनी गुरूपौर्णिमेनिमित्त आपली शाळा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला

परब यांनी सिंधुद्र्गचे संपर्कमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत काल ऑनलाइन संयुक्त पत्रकार परिषद घेतली

काही आपदग्रस्तांनी पंचनाम्यापेक्षा आपलं अधिक नुकसान झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत तिथं पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्याचही परब यांनी सांगितलं भात लावणी तांबडया लुगडयाची गं मैना हिरव्या पातळाची अशा एक ना अनेक आंबवण्यांचे सूर सध्या रायगड जिल्हयातील खलाटीत घूमताना दिसत आहेत यंदा आषाढीची वारी च्रकली असली तरी पावसाच्या रूपानं पांड्रंग पावला आणि कृषीवलांनी आपल्या खलाटीत आधी उखळणी आणि आता लावणीच्या कामांना जोरात सुरूवात केली आहे दिवसभर चिखलात राबताना मनाला विरंगुळा मिळावा आणि लावणीचं काम ही वेगानं व्हावं यासाठी आबवण्या अर्थात लोकगीतं गाण्याची पध्दत रायगड जिल्हयात आहे दुनिया बदलली पण यमकउत्प्रेक्षाउपमाशब्दांचे श्लेष साधत अलंकारांनी युक्त आणि रोजच्या जीवनाशी सांगड घालत तयार केलेल्या या आंबवण्या आजही ग्रामीण रायगडमध्ये आपली लोकप्रियता टिकव्न आहेत या गीतांच्या माध्यमांतून पाऊस पडल्याचा आणि सारं काही आबादी आबाद होणार असल्याचा आनंद व्यक्त केला जातो रायगडच्या शेता शेतातून उमटणारे हे मधुर सूर ऐकताना जिल्हयात सूरू असलेला कोरोनाचा कहर आणि नुकताच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा आघात काही क्षणासाठी का होईना विसरायला होतो आकाशवाणी बातम्यांसाठी शोभना देशमुख अलिबाग रायगड वाडा कोलम पालघरच्या आदिवासी पट्टयातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या भागाचे वैशिष्ठय असलेल्या वाडा कोलम तांदळाला भौगोलिक मानांकन अर्थात जी आय टॅग मिळावा अशी मागणी केली आहे सध्या बाजारात वाडा कोलम च्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा द्य्यम तांदूळ विकला जात असल्याचा आक्षेप या शेतकऱ्यांनी घेतला असून त्यामूळं खन्या वाडा कोलम तांदळाला चांगला भाव मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे झिनी म्हणूनही हा तांदूळ ओळखला जातो आणि वाडा तालुक्यातील भाताचे हे पारंपरिक पीक आहे या भाताच्या शेतीत गाईच्या शेणाखेरीज अन्य कोणत्याही प्रकारच्या खताचा वापर केला जात नाही त्यामुळं या तांदळाला एक वेगळ्या प्रकारचा सुवास असतो सध्या या तांदळाच्या संकरित जाती बाजारात विक्रीसाठी आल्या असल्यानं भौगोलिक मानांकनाचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होईल अशी अपेक्षा आहे सोयाबीन एकीकडे शेतकरी सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी करीत आहेत तर दूसरीकडे अकोल जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील अलादतपूर इथल्या काही शेतकऱ्यांनी घरातीलच सोयाबीन बियाणे पेरून भरघोस उत्पन्न घेण्याचा चंग बांधला आहे आमचे प्रतिनिधी देत आहेत अधिक माहिती

येथील बह्तांश शेतकऱ्यांनी घरातीलच सोयाबीन बियाणे वापरून बैलजोडीच्या सहाय्याने पेरणी केली केली असल्यामुळे या परिसरात सोयाबीन चांगले उगवले उगवले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मधु कसबे अकोला पारंपरिक सोयाबीन पेरणीबद्दल बोलताना शेतकरी अमोल मोरे म्हणाले

कृत्रिम जंगल प्रकल्पचा हा पहिलाच वाढदिवस आहे

नितीन जाधव आणि डॉ कृष्णा जाधव या दाम्पत्यांनी प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या मदतीने शिराळा इथं मियावाकी जंगल प्रकल्पाची एक वर्षापूर्वी निर्मिती केली होती

उदघाटन राज्यात सुरू असलेल्या वन महोत्सवानिमित्त वनमंत्री संजय राठोड आणि कृषीमंत्री दादाजी भूसे यांच्या हस्ते काल यवतमाळ इथं अटल आनंद घनवनाचं उदघाटन झालं ऐक्रया या बाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकड्रन वनमंत्री संजय राठोड आणि कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते यवतमाळच्या वणी तालुक्यात मंदर येथील नर्सरीमध्ये व्क्षारोपण करण्यात आले तसेच यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते शेतक यांना बांबू आणि सागवानच्या रोपांचे वाटप करण्यात आले सोबतच वनविभागाच्या या रोपवाटिकेत वनमंत्री संजय राठोड कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी अटल आनंद घनवनचे उद्घाटन केले

शेताच्या बांधावर सागवान आणि बांबूची लागवड शेतकऱ्यांनी केल्यास भविष्यात ही व्रक्ष शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पन्नाचे साधन बनतील शेतकरी आत्मनिर्भर होतील हा उद्देश लक्षात घेऊन पुढील काळात शेतकऱ्यांना सागवान आणि बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिल्या जाईल असे कृषिमंत्री दादाजी भ्से यांनी सांगितले

राज्यातल्या इतर जिल्ह्यातील पावसाच्या बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसाचं प्रमाण काल कमी झालं असून चिपळूण आणि राजाप्रमधली प्रस्थिती निवळली आहे परवा रात्रीपासूनच पाऊस कमी झाल्यानं चिपळूणमधल्या वाशिष्ठी आणि शीव नद्यांचा पूर ओसरला आहे त्यामुळं शहराच्या काही भागांमध्ये भरलेलं पाणीही ओसरलं आहे अर्ज्ञना नदीचा पूर ओसरल्यानं राजापूरमधल्या मध्यवर्ती जवाहर चौकात भरलेलं पाणीही कमी झालं आहे काल सकाळपासून पावसाचा जोरही ओसरला आहे तर काही काळ स्र्यदर्शनही झालं गेले तीन चार दिवस म्सळधार कोसळत असलेल्या पावसानं काल सकाळपासून सिंधूदर्गात काहीशी विश्रांती घेतली आहे

नवी मुंबईत परवा रात्रीपासून पडत असलेल्या पावसाचा जोर काल सकाळी कमी झाला

जवळपास एका महिन्याच्या विश्रांतीनंतर गेले दोन दिवस पालघर जिल्ह्यात पावसानं सर्वत्र चांगली हजेरी लावली आहे काल आणि परवा दिवसभर पावसाच्या सरी सुरू होत्या

पावसाळ्याच्या दिवसात पालघर जिल्हयात धबधबे तलाव धरणं किल्ले आणि समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक मोठया संख्येनं वर्षा सहलीसाठी येत असतात याठिकाणी बह्तेक दरवर्षी जिवितहानी होण्याच्या घटना घडत असतात

नागरिकांनी या मनाई आदेशाचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी केलं आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि मानवत परिसरात रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली मानवत शहरात जोरदार पाऊस पडला तर गंगाखेड परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड तालुक्यातल्या कुरळी इथं झालेल्या म्सळधार पावसामूळं गावालगत असलेल्या नाल्याला पूर आला होता संध्याकाळच्या वेळेस शेतातून परतणाऱ्या चार महिला नावेमध्ये बसून नाला ओलांडताना नाव पाण्याच्या प्रवाहानं उलटली आणि या चारही महिला प्राच्या पाण्यामध्ये पडल्या पलीकडच्या बाजूनं गावातील काही युवकांनी महिला बूडत असल्याचं पाहन नाल्याच्या प्रवाहामध्ये उड्या मारल्या आणि त्या चारही वाहन जाणाऱ्या महिलांना सुरक्षितपणे काठावर आणलं दरम्यान या नाल्यावर पूल तयार करावा ज्यामुळं नाला ओलांडून जाणाऱ्या शेतमज्रांचा जीव धोक्यात येणार नाही अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे हवामान आगामी चोवीस तासात कोकणात बहुतांश सर्व ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार